कामकाजाला प्रारंभ करण्यापूर्वी संसदेच्या दोन्ही सदनातल्या दिवंगत सदस्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली राज्यसभेत अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी सदनातले दिवंगत सदस्य अरुण जेटली जगन्नाथ मिश्रा राम जेठमलानी ग्रुदास दासगृप्ता यांच्या निधनाबददल आदरांजली प्रस्ताव मांडला सदनानं या सर्वांना दोन मिनिटं मौन पाळन आदरांजली अर्पण केली विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओ ब्रायन समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव भारतीय रिपब्लीकन पक्षाचे राज्यमंत्री रामदास आठवले शिवसेनेचे संजय राऊत यांच्यासह अनेक मान्यवर सदस्यांनी दिवंगत खासदारांच्या आठवर्णींना तसंच त्यांच्या कार्याला उजाळा दिला त्यानंतर नायडू यांनी सदनाचं कामकाज द्पारी दोन वाजेपर्यंत स्थगित केलं लोकसभेत साताऱ्याचे नवनिर्वाचित खासदार श्रीनिवास पाटील यांच्यासह इतरही नवनिर्वाचित खासदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली त्यानंतर लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी माजी सदस्य स्षमा स्वराज यांच्यासह इतर दिवंगत सदस्यांना आदरांजलीचा प्रस्ताव मांडला सर्व सदस्यांनी दिवंगत खासदारांना मौन पाळून आदरांजली अर्पण केली महाराष्ट्रात झालेला अवकाळी पाऊस ही नैसर्गिक आपत्ती म्हणून जाहीर करण्याची मागणी शिवसेनेनं केली आहे शिवसेना खासदारांनी आज सकाळी संसद परिसरात या मागणीसाठी निदर्शनं केली खासदार संजय राऊत अरविंद सावंत यांच्यासह शिवसेनेचे सर्वच खासदार हाती फलक घेऊन निदर्शनात सहभागी झाले होते

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज नवी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि इतर ज्येष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत महाराष्ट्रात सरकार स्थापनेच्या सर्व शक्यतांवर यावेळी चर्चा होण्याची अपेक्षा आहे सरकार स्थापना आणि सुरक्षेच्या कारणास्तव शिवसेना अध्यक्ष उदधव ठाकरे यांनी चोवीस नोव्हेंबरची नियोजित अयोध्या भेट रदद केली आहे असं एका शिवसेना नेत्यानं सांगितलं रामजन्मभूमी बाबरी मशिद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ठाकरे यानी चोवीस नोव्हेंबरला अयोध्येला भेट देणार असल्याचं सांगितलं होतं सरकार स्थापन होण्यास वेळ लागत असून काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते बैठका घेत आहेत सरकार स्थापनेच्या दिशेनं हालचाली होत असल्यानं या पार्श्वभूमीवर उदधव ठाकरे यांनी अयोध्या दौरा रदद केला आहे असं या शिवसेना नेत्यानं सांगितलं आपले आमदार फूटतील या भीतीम्ळेच भाजपाचे नेते प्न्हा आमचंच सरकार बनेल असं वक्तव्य करत असल्याचं काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी म्हटलं आहे ते यवतमाळ इथं बातमीदारांशी बोलत होते भाजपाचे काही आमदार आणि अपक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्याही संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला भाजपाकडे संख्याबळ असेल तर ते राज्यपालांकडे सतास्थापनेचा दावा का करीत नाहीत असा प्रश्नही त्यांनी विचारला अवकाळी पावसामुळे न्कसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य प्रशासनानं जाहीर केलेली हेक्टरी आठ हजार रुपये आर्थिक मदत तूटपूंजी असल्याचं सांगत मराठा क्रांती मोर्चा आणि शेतकरी संघटनांच्या वतीनं औरंगाबाद इथं क्रांती चौकात निदर्शनं करण्यात आली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

उपराष्ट्रपती एम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 आधीचे सरन्यायाधीश रंजन गोगोई हे काल निवृत झाले अमरावती जिल्ह्यात परतीचा पाऊस थांबला असून वातावरणात बदल झाल्यानं रात्रीची हलकी थंडी वाढली आहे वातावरणात अचानक झालेल्या बदलामुळे ताप सर्दी आणि खोकला या आजारांनी अनेक जण व्रस्त आहेत